दुसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्यांनंतर मोदी यांची ही पहिली द्विपक्षीय बैठक होती किर्गिजस्तानचे राष्ट्रपती शंघाय सहकार्य संघ जेचे अध्यक्ष या नात्यानं शपथविधी समारंभाला उपस्थित होते दरम्यान प्रधानमंत्री आज नवी दिल्लीत बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविन्द कुमार जगनॉथ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली आणि भूत्रीमचे प्रधानमंत्री लोोशेरिंग यांच्याबरोबरही ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत

फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उद्योग व्यवसाय बँकींग आणि वित्तीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई नागपूर आणि प्ण्यातल्या मेट्रो प्रकल्प नवी मुंबई विमानतळ सिंचन योजना सी लिंक प्रकल्प राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला

सी सी

श्रिंडचा खेळाडू बेन स्क्रिसची अष्टपैलु कामगिरी कालच्या सामन्याचं वैशिष्ट्य ठरली

जर्मनीत सुरु असलेल्या आईएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आता पर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत भारतानं पाच सुवर्ण पदकं आणि एक रोप्य पदक जिंकत पदक तालिकेत अव्वल स्थान प क्रिवलं आहे

पुरुषांच्या दहा मी उ पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरीनं सुवर्ण पदक जिंकलं मिश्र गाते दहा मी ि एयर रायफेल प्रकारात भारताच्या अंजुम मुदगल आणि दिव्यांग सिंह पंवार यांनी सुवर्ण पदक प कावलं तर दहा मी उे एयर पिस्तूल प्रकारात मनुभाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं